एकूण सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या या मतदानासाठी सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचार करत आहेत ज्येष्ठ भाजपा नेता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार झारखंड आणि पश्चिम बंगालमधे रॅली घेणार आहेत ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज योगी आदित्यनाथ आणि मनोज तिवारी हे उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत

सुषमा स्वराज कलराज मिश्रा योगी आदित्यनाथ केशव प्रसाद मौर्य मनोज तिवारी आणि दिनेश लाल यादव निरहुवा आज अनेक रॅलींना संबोधित करणार आहेत काँप्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गाधी वाड्रा या आज वाराणसी मधे काँप्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत या आधी त्या सालेमपूर मतदारसंघात रॅलीला संबोधित करतील सपा बसपा आणि राजद आघाडी माऊ आणि देवरियामधे रॅली करतील

फानी वादळामुळे नुकसान झालेल्या पुरी क क्रि देवगढ खुरडा आणि बालासोर या जिल्ह्यातल्या मतदानकेंद्रवर हे फेरमतदान होणार आहे निवडणूक आयोगानं आय ए एन

आयोगानं या तीनही माध्यमसमूहांना या विषयी स्पष्टीकरण मागितलं आहे

मतमोजणी संदर्भात पाच राज्यांमधल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोग आज चेन्नई क्वे घेणार आहे

कोलकातामधे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमधे काल झालेल्या हिंसाचारा बाबत भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे कॅद्रिय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि निर्मला सितारामन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेतली तृणमूल काँप्रेसला अनेक असामाजिक तत्वांचा पाठिंबा असून ते मतदान असलेल्या भागात हिंसा भडकावत असल्याचा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते संजय निरुपम यांना आचार संहिता भंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे वाराणसी धिं प्रचार सभेत बोलताना प्रधानमंत्र्यांविरुद्ध कथित आक्षेपाई वक्तव्य केल्याबद्दल त्यांना ही नोटीस बजावली असून आज त्यांना त्यावर उत्तर द्यावे लागणार आहे सक्त वसुली संचालनालयानं बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत मुंबईतल्या के एस

ही कंपनी तायल समूहातल्या कंपनी पैकी एक आहे नागपूरमधल्या शॉपिंग मॉलजवळच्या जागेचा या कंपनीनं व्यावसायिक कामासाठी वापर केल्यानं ही जप्ती आणल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे सीबीआयनं तायल ग्रुपच्या तीन कंपन्यांविरुद्ध एफ आय आर दाखल केल्यानं संचालनालयानं याप्रकरणी तपास सुरु केला

या देशांच्या दोन दिवसीय मंत्रीस्तरीय परिषदेच्या समारोपात काल नवी दिल्ली ड्रं त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला

जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा प्रक्रिया राबवताना विकसनशील देशांचं हित लक्षात घेतलं पाहिजे तसंच समावेशी वाढ आणि विकास हाच केंद्रबिंदू असला पाहिजे असं या जाहीरनाम्यात म्हटलंय जागतिक व्यापार संघटनेच्या अँपिलेटमधल्या रिक्त जागा तातडीनं भराव्यात अन्यथा या संस्थेची वाद निवारण व्यवस्था येत्या डिसेबरपर्यंत ठप्प होण्याची भीती या देशांनी व्यक्त केली आहे डोलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्सनं माघार घेतली आहे तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिनं हा निर्णय घेतला असल्याचं स्पर्धेच्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे रोममधे होणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तिची बहीण व्हेनस विल्यम्स हिच्याशी सेरेनाची लढत होणार होती सेरेनाच्या माघारीमुळे व्हेनसला तिसऱ्या फेरीत पुढं चाल मिळाली आहे

नेदरलँड्स बेल्जियम प्रेट ब्रिटन ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्पेन आणि भारत या देशांचे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत भारतीय कनिष्ठ पुरुष संघाचं नेतृत्व मनदीप मोर करणार आहे सुमन बेक उपकर्णधार असेल राष्ट्रीय हरीत लवादानं अठरा राज्यं आणि दोन केंद्र शासित प्रदेशांना वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्याचा कृती आराखडा केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाकडे येत्या तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत आतापर्यंत केवळ नऊ राज्य आणि पाच केंद्रशासित प्रदेशांनी कृती आराखडा सादर केले असल्याचं हरीत लवादानं म्हटलं आहे चक्रीवादळ ग्रस्त ओदिशाच्या तीन दिवसीय पाहणी दौ यासाठी गेलेलं केंद्रीय आतंर मंत्रालयीन पथक आज अखेरच्या दिवशी पुन्हा एकदा राज्याचे मुख्य सचीव आणि त्विर वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत दरम्यान राज्य सरकार घरांच्या नुकसानीचं मूल्यांकन आजपासून सुरू करणार आहे आप्तकालीन मदत आणि पुर्नवसन क्षेत्रातल्या आंतरराष्टीय संस्थेच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे स्वित्झलंडच्या जिनिव्हा इथे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नैसर्गिक आपत्तीकाळात कमीतकमी हानी व्हावी या हेतूनं विकसनशील देशांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं जीएफडीआरआर ही संस्था काम करत आहे

त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतानं केलेल्या कामांमुळे आपल्याला सहअध्यक्षपद देण्यात आलं या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे कमल किशोर आणि सहसचिव कुमार जिंदाल उपस्थित होते अमेरिकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध पूनर्स्थापित करायला आवडेल असं मत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी व्यक्त केलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचीही तशीच डेछा असावी असा आपला विधास असल्याचंही ते म्हणाले ते काल सोपी क्रे बातमीदारांशी बोलत होते ट्रम्प यांच्याबरोबर दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेनंतर आपलं हे मत झाल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉंपिओ यांच्याशी त्यांची यावेळी चर्चा झाली तोण सिरीया युक्रेन व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियाच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया एकत्र येण्याची योजना करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची ठरणार आहे